कोवॅक्स कार्यक्रमाद्वारे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातल्या देशांना कोरोनावरील लस देण्यासाठी नियोजन पंतप्रधान पर्यावरण परिषद पॅरीस पर्यावरण कराराला पाच वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जागतिक पर्यावरण परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार आहे

आजची विशेष परिषद ब्रिटननं आयोजित केली असून कोरोना परिस्थितीमुळं ती दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे

तसंच गेल्या काही काळातल्या नाही तर ऐतिहासिक काळातल्या घटनांचा पर्यावरणावर परिणाम होतो असंही ते म्हणाले

पर्यावरण बदलाला भारत अजिबातच जबाबदार नसला तरी जागतिक घडामोडींमधला एक जबाबदार देश म्हणून या बदलांचा सामना करण्यात सहभागी होण्याचा निर्णय भारतानं घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं

संयुक्त राष्ट्रांनीही उत्सर्जनात भारताचा वाटा कमी असल्याचं मान्य केलं आहे अशी माहिती जावडेकर यांनी पत्रकारांना दिली

फिक्की वार्षिक प्रदर्शनाचं उद्घाटन देखील ते याच पद्धतीनं करतील देशाची अर्थव्यवस्था आणि देशाच्या वृद्धिचे लाभ सर्वात गरीब तसंच अल्प उत्पन्न गटांपर्यंत कसे पोहोचतात या संदर्भातील विविध विषयांचा उहापोह पंतप्रधान यावेळी करणार आहेत

या बैठकीत अनेक मंत्री प्रशासनिक अधिकारी आघाडीचे उद्योजक आंतरराष्ट्रीय तज्ञ आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत

फिक्कीचं वार्षिक प्रदर्शन द्रदृश्य पद्धतीने वर्षभर सुरु राहणार आहे यामध्ये जगभरातील उद्योजक आपल्या उत्पादनांचं प्रदर्शन मांडून व्यवसायिक उलाढालीसाठी प्रयत्न करतील

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली

कतार पेट्रोलियमचे उपाध्यक्ष आणि भारताच्या पेट्रोलियम मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या दलाचे प्रतिनिधी असतील प्रधान यांनी कतारचे ऊर्जा व्यवहार राज्य मंत्री साद शेरीदा अल काबी यांच्यासोबत दूरध्वनीवरुन चर्चा केली आणि एलएनजी तसंच एलपीजी च्या खात्रीशीर पुरवठ्यामध्ये कतारची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांना सांगितलं दोन्ही बाजूंनी गुंतवणुकीद्वारे हे संबंध खरेदीदार विक्रेता या समीकरणाच्याही पलिकडे नेण्यासाठी सहकार्य अधिक बळकट करण्यावर प्रधान यांनी भर दिला

यामध्ये मध्य युरोपसाठी भारताच्या सह सचिव नीता भूषण आणि सायप्रसच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातल्या राजकीय निर्देशक थेस्सालिया सलिना शाम्बोस यांनी या द्रदृश्य बैठकीत आपापल्या देशांचं नेतृत्व केलं उभय देशांदरम्यान विविध क्षेत्रामधील आजवरच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला संरक्षण आणि लष्करी सहकार्य खेळ आयुर्वेद यासंदर्भात केलेल्या करारांची सद्यस्थिती पाहून ते लवकर पूर्णत्वाला नेण्याबाबत त्यांनी सहमती व्यक्त केली उत्तर सायप्रसमधील व्याप्त प्रदेश आणि भारत युरोप संघटना यांच्यातील संबंधांवर दोन्ही प्रतिनिधींनी आपले विचार व्यक्त केले

निवडणुकांसाठी कालपासूनच आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी केली आहे

मात्र कोविडच्या संकटामुळे या निवडणुका रद्द करण्यात आल्या होत्या

फायझर मॉडर्ना आणि एस्ट्राझेनेका या कंपन्यांनी तयार केलेल्या लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्याबाबत येत्या काही आठवड्यांमध्ये निर्णय घेणार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेतील मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी यावेळी सांगितलं

सध्याची एकूण परिस्थिती पाहता पुढील वर्षाचे पहिले सहा महिने लस पुरवठा मर्यादित स्वरुपातच असेल असंही त्यांनी सांगितलं

अँटोनिओ गुटेरेस कोरोना साथीमुळ आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहकार्याची गरज अधोरेखित झाली असून या संकटाचं संधीत रुपांतर करून मूलभूत बदल घडवून आणायला हवेत असं आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गूटेरेस यांनी काल केलं नोबेल शांतता पुरस्कार फोरमच्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते सर्वांना समान असलेल्या संकटाचा सामना आपण एकत्रित येऊनच करू शकतो सध्या सर्व देशांसमोर एकाच शत्रूचं आव्हान असताना सर्व जण वेगवेगळे लढत असल्याचं निरीक्षण गुटेरेस यांनी नोंदवलं या संकटात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतानाही अडथळे आले

अमेरिका लस फायझर आणि बायोएनटेक या कंपन्यांनी संयुक्तपणे विकसीत केलेल्या लशीच्या आत्पकालीन वापरासाठी लवकरच मंजुरी देणार असल्याचं अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं जाहीर केलं आहे या विभागानं संबंधित कंपन्यांनाही तसं कळवलं आहे अमेरिकेतल्या तज्ज्ञांच्या समितीनं कालच या लशीच्या वापरासाठी शिफारस केली होती येत्या सोमवार किंवा मंगळवारपासून लसीकरण सुरू करता यावं यासाठी फायझर कंपनीबरोबर समन्वय ठेवला असल्याचं अमेरिकेचे आरोग्य मंत्री अलेक्स अझर यांनी सांगितलं

रेमो डिस्झा चित्रपट सृष्टितले नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा यांना काल मुंबईत हृदयविकाराचा झटका आल्यानं एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं

गौरव अहल्वालिया सध्या पाकिस्तानातील इस्लामाबाद इथं कार्यरत असलेले भारतीय उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांची अल्जेरियातील भारतीय राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपल पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार